आयपीएल क्रिकेटमधे आज रॉयल चॅलेंजर्स बंगलोरचा कोलकता नाईट रायडर्ससह सामना तिस या टप्प्यातल्या लोकसभा निव्रडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत काल संपल्यानंतर आज छाननी झाली सोमवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे

गुजरात गोवा केरळ दादरा नगरहवेली दमण आणि दीव मधल्या सर्व मतदारसंघांमध्ये तिस या टप्प्यात मतदान होत आहे

गुजरातमध्ये एकूण पाचशे त्र्याहत्तर उमेदवारी अर्ज दाखल झाले असून केरळमधल्या वीस मतदारसंघांसाठी तीनशे तीन आसामातून चार जागांसाठी बासष्ट उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत गोव्यात दोन जागांसाठी सोळा उमेदवारांनी अर्ज भरले आहेत ओडिशातल्या सहा जागांसाठी एकोणसत्तर बिहारमधल्या पाच लोकसभा मतदारसंघांसाठी एकशेचौदा अर्ज दाखल झाले आहेत कर्नाटकात चौदा लोकसभा जागांसाठी तीनशे सतरा उमेदवारांनी चारशे सत्तावन्न अर्ज दाखल केले आहेत

या टप्प्यात महाराष्ट्रातल्या चौदा लोकसभा मतदार संघांसाठी मतदान होणार आहे

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघात चार तर हातकणंगले मतदारसंघात तीन उमेदवारी अर्ज अवैध ठरले रायगड लोकसभा मतदार संघात दाखल झालेल्या अर्जपैकी दोन उमेदवारांचे अर्ज नामंजूर करण्यात आले

आगामी निवडणूक नव्या भारताच्या उभारणीसाठी आणि विकासासाठी लढवली जाणार असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे ते आज उत्तर प्रदेशात सहारणपूर इथं बोलत होते नव्या भारतात दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं जाईल असं ते म्हणाले दुसरीकडे काँप्रेस पक्ष म्हणतो आहे की त्यांना संधी मिळाली तर दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्यांबरोबर ते चर्चा करतील अशी टीका प्रधानमंत्र्यांनी यावेळी केली उत्तर प्रदेशात भाजपा सरकार आल्यानंतर इथलं भीतीचं वातावरण पूर्णपणे दूर झाल्याचा दावा मोदी यांनी यावेळी केला

पुण्यात आज विद्यार्थ्यांशी संवाद साधताना त्यांनी सांगितलं की नोटबंदीमुळे अनेकांच्या नोक या गेल्या

त्यांनंतर गांधी आज चंद्रपूर तसंच वर्धा इथं प्रचारसभा घेतल्या बसपा अध्यक्ष मायावती यांनीही आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ नागपूर इथं सभा घेतली

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणी त्यांच्यावर झालेल्या आरोपांवर मौन बाळगलं असल्याचा आरोप आज भाजपानं केला याप्रकरणी उपलब्ध कागदपत्रावरुन राहुल गांधी यांच्यावर आरोप केले गेले असल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितलं

देशात विमुद्रीकरणामुळे अघोषित राजकीय आणि आर्थिक आणीबाणीची स्थिती निर्माण झाली होती असा आरोप बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी आज ट्विटरवर केला आहे

काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वड्रा यांनी आज गाझियाबाद इथं पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी रोड शो केला त्या पूर्व उत्तर प्रदेशच्या पक्ष प्रमुख या नात्याने प्रचारासाठी गेल्या होत्या शहीद भगतसिंग यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून त्यांनी रोड शो ला सुरुवात केली आणि मालिवरा चौकात ही फेरी समाप्त झाली लोकसभा निवडणुकांसाठी उत्तरप्रदेशच्या श्रावस्ती मतदासंघासाठी धीरेंद्र प्रताप सिंग यांना उमेदवारी दिली आहे मध्य प्रदेशच्या मोरेना मतदारसंघातून काँग्रेसनं राम निवास रावत यांची उमेदवारी जाहीर केली आहे भाजपाच्या ज्येष्ठ नेत्या आणि लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आगामी लोकसभा निवडणूक न लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे इंदूर मतदारसंघातील उमेदवाराबाबतीतला तेच लवकर सोडवावा अशी विनंती महाजन यांनी पक्ष नेतृत्वाला केली असल्याचं महाजन यांनी आज पत्रकांराशी बोलताना सांगितलं

समाजवादी पक्षानं आज आपला निवडणूक जाहीरनामा प्रसिद्ध केला यात सामाजिक न्यायातून आपला पक्ष महापरिवर्तन घडवून आणेल असं आश्वासन देण्यात आलं आहे पक्षप्रमुख अखिलेश यादव यांनी आज लखनौ इथं जाहीरनामा प्रसिद्ध करताना सांगितलं की संपूर्ण कर्ज माफी मिळाली तरच शेतकरी आनंदी राहू शकतील महिला सक्षमीकरण आणि महिला तसंच पुरुष सर्वांना समान न्यायाचं धोरणं राहील असं पक्षाच्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे भाजपाचं सरकार जीएसटी लागू करुन श्रीमंतांना आणखी श्रीमंत आणि गरीबांना अधिक गरीब बनवत आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली

रालोआ सरकारच्या काळात देशाचा विकास दर मंदावला असल्याचा आरोप आज काँग्रेसनं केला आहे विविध आंतरराष्ट्रीय संस्था तसंच रिझर्व्ह बँकेनं देशाचा विकासदर घटला असून चलनफुगवट्याच्या दरात वाढ झाली असल्याचं म्हटलं आहे असं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

या अपात्र व्यक्तींनी गैरमार्गानं हे पोलीस संरक्षण मिळवल्याचं उघड झालं आहे असं गृहमंत्रालयानं म्हटलं आहे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज भारतीयांना गुढीपाडवा चैत्र सुकलाडी उगाडी चेटीचांद नवरेह आणि सजीबु चेराओबा सणानिमित्त शुभेच्छा दिल्या राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी राज्यातल्या जनतेला गुढी पाडव्यानिमित्त नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत हा सण तसंच नववर्ष सर्वाच्या जीवनात सुखसमाधान व समृद्धी घेऊन येवो असे त्यांनी म्हटलं आहे

या स्पर्धेत पी व्ही सिंधू सायना नेहवाल एच एस प्रणॉय हे सर्व खेळाडू पराभूत झाल्यानं श्रीकांतच्या रुपानं एकमेव भारतीय आव्हान राहिलं होतं याआधी दुस या फेरीत काल दक्षिण कोरियाच्या सुग झिग युंग हीनं पी

आयपीएल क्रिकेट स्पर्धेत बंगळुरु इथं आज रॉयल चॅलेजर्स बंगलोर संघाचा सामना कोलकाता नाईट रायडर्स बरोबर होत आहे